ते आज हरयाणात रोहतक क्वें भाजपाच्या जन आशिर्वाद यात्रेच्या समारोपाच्या सभेत बोलत होते या काळात आपल्या सरकारनं बँकींग क्षेत्र तसंच राष्ट्रीय सुरक्षेसह अनेक बाबतीत महत्त्वाचे निर्णय घेतले

त्याआधी प्रधानमंत्र्यांनी रोहतक श्वीं अनेक विकास कामांची पायाभरणी केली विजय संकल्प मेळाव्यालाही त्यांनी संबोधित केलं हरयाणा सरकार मुलींच्या शिक्षणावर भर देत आहे याबद्दल यांनी आंनद व्यक्त केला

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात झोनं हजारो तरुणांना विज्ञान क्षेत्राकडे वळवलं हेच झोचं खरं यश आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे

मेहनत आणि निष्ठेमुळे अंतराळ संशोधन क्षेत्रात ॠो ही एक आघाडीची संस्था म्हणून आकाराला आली असून अशाच रितीनं ही संस्था यशाची नवी शिखरं गाठेल असंही मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे क्रोसारखी संस्था आणि खेळाडूंच्या जडणघडणीत अपयश नसतं तर केवळ शिकण असतं स्त्रोच्या कामगिरीचा सगळ्या देशवासीयांना अभिमान आहे

ते आज गुवाहाटी श्वं आयोजित ईशान्य राज्यांच्या समितीच्या खुल्या अधिवेशनात बोलत होते ईशान्यकडच्या राज्यांसाठी ही समिती आपला एक तृतीयांश निधी राखून ठेवेल अशी घोषणा त्यांनी केली या भागामधे कोणत्याही प्रकारची घुसखोरी खपवून घेणार नाही असा आरा त्यांनी दिला ईशान्येकडच्या भागांच्या विकासाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रालोआ सरकारनं प्राधान्य दिलं आहे असं ते म्हणाले बंडखोर संघटनांनी हिंसाचाराचा त्याग करुन मुख्य प्रवाहात सामिल व्हावं असं आवाहन त्यांनी केलं मात्र सरकारचं दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्याचं धोरण सुरुच राहील असं देखील स्पष्ट केलं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिह देखील यावेळी उपस्थित होते

आसाममधल्या राष्ट्रीय नागरिक नोंद पुस्तिकेत कोणत्याही परदेशी नागरिकाचा समावेश करणार नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे कोणत्याही वैध नागरिकाचं नाव या पुस्तिकेतून वगळलं जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं भाजपाच्या एका शिष्टमंडळानं अमित शाह यांची आज गुवाहाटी क्षें भेट घेतली त्यावेळी शाह यांनी त्यांना ही हमी दिली अशी माहिती आसामचे वनमंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते परिमल शुक्लबैद्य यांनी दिली जम्मू क्षेत्रात पाकिस्ताननं आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं

या गोळीबाराला भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलं अशी माहिती सुरक्षा दलाच्या सूत्रांनी दिली आहे

जम्मू काश्मिर मधली स्थिती नियंत्रणात असून कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही या पार्श्वभूमीवर या भागात घातलेले निर्बध हळूहळू शिथिल केले जात आहेत

येत्या काळात भारत खेळ जगातातली महासत्ता होईल असं केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनी म्हटलं आहे गुजरातमधल्या अहमदाबाद श्वे खेळ महाकुंभचं आज रिजीजू यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते गेल्या पाच वर्षात भारताच्या क्रीडा जगतात मोठे बदल घडून आले आहेत असं त्यांनी सांगितलं गेल्या काही वर्षात गुजरातमध्ये क्रीडाविषयक पायाभूत सोयी सुविधांचा विकास केल्या बद्दल त्यांनी गुजरात राज्य सरकारची प्रशंसाही केली

नरेंद्र मोदी सरकारनं आपल्या दुसऱ्या कार्यकाळात पहिल्या शंभर दिवसात जम्मू काश्मीर आणि आर्थिक क्षेत्राशी संबंधित निर्णयांसह ऐतिहासिक आणि अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं आहे हे निर्णय राष्ट्रहिताचे असल्यानं त्यांच्या अंमलबजावणीची तयारी निवडणुकीच्या खूप आधीपासूनच सुरु होती अशी माहिती जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत दिली जम्मू काश्मीर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा देण्याचा निर्णय ऐतिहासिक होता असं ते म्हणाले

सर्वासाठी घरं जलजीवन मिशन आयुष्मान भारत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं उज्ज्वला योजना आणि त्रिवार तलाक बंदी ही मोदी सरकारनं उचललेली काही महत्त्वाची पावलं आहेत असं ते म्हणाले शेतकरी गरीब कामगार अनुसूचित जाती जमातीच्या सक्षमीकरणाचे हे निर्णय आहेत असं जावडेकर यांनी सांगितलं यावेळी त्यांनी सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यकाळाची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचं प्रकाशन केलं चांद्रयान दोनच्या विक्रम लँडरचा ठावठिकाणा कळला असल्याची माहिती झोचे प्रमुख के सिवन यांनी आज दिली थर्मल मेजिंगच्या मदतीनं चांद्रयान दोनच्या ऑर्बिटरनं लँडरला शोधलं असल्याचं त्यांनी सांगितलं विक्रमशी अद्याप संपर्क प्रस्थापित झाला नसून त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत असं ते म्हणाले चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या ऑर्बिटरमध्ये प्रयोग करण्यासाठी आठ उपकरणं असून अतिशय उच्च क्षमतेच्या अत्याधुनिक क्षीयासह छायाचित्रण करणारी उपकरणं आहेत

ज्येष्ठ वकील आणि माजी कायदामंत्री खासदार राम जेठमलानी यांचं आज सकाळी निधन झालं

ते राज्यसभेत राष्ट्रीय जनता दलाचे खासदार होते यापूर्वी दोन वेळा भाजपचे खासदार म्हणून निवडून आले होते

गेल्या दोन आठवड्यांपासून ते आजारी होते नवी दिल्लीतल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला जेठमलानी यांच्या पार्थिवावर दिल्लीच्या लोदी रोड स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येतील राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच गृहमंत्री अमित शहा यांनी जेठमलानी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे जेठमलानी हे भारतातले एक हुशार बुद्धीमान व्यक्ती होते असं उपराष्ट्रपतीएम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे प्रधानंमत्री नरेंद्र मोदी यांनी राम जेठमलानी यांच्या नवी दिल्ली श्वेल्या निवास स्थानी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली आणि त्यांच्या कुंटुबियांचं सात्वन केलं जेठमलानी हे एक अपवादात्मक विधीज्ञ आणि सार्वजनिक क्षेत्रातलं आदर्श व्यक्तीमत्त्व होतं न्यायालय आणि संसदेत त्यांचं योगदान मोठं होतं असं मोदी यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे आणीबाणीच्या काळात जनतेच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेली लढत सदैव स्मरणात राहील असं त्यांनी म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयातल्या वकील संघटेनेनं जेठमलानी यांच्या निधानबद्दल दुःख व्यक्त केलं आहे जेठमलानी हे आपले महत्त्वाचे सदस्य होते आणि फौजदारी कायद्यातले तज्ञ होते असं संघटेनेनं म्हटलं आहे जेठमलानी यांनी या संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही काम केलं होतं संयुक्त अरब अमिरातीमध्ये अबू धाबी क्विं होणाऱ्या आठव्या आशियायी मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत सहभागी होण्यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि पोलादमंत्री धमेंद्र प्रधान आज रात्री अमिरातीमध्ये दाखल होतील